मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटंबियांसोबत दादर इथल्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांना अभिवादनपर ड्वीट संदेशात बाळासाहेबांनी आपल्या नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला या शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ड्विटरवरून अभिवादन केलं आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांच्यासह अनेकांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला पृष्प अर्पण करून अभिवादन केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे कोणीही गर्दी न करता सर्वांनी जिथे असाल तिथून बाळासाहेबांचे स्मरण करून मानवंदना द्यावी असं आवाहन महापौर पेडणेकर यांनी केलं आहे

जागतिक स्थैर्य सामायिक सुरक्षा आणि सतत विकास हा यंदाच्या ब्रिक्स परिषदेचा विषय आहे यंदा कोविड प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद रशियातून द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित होत आहे कोविड प्रादुर्भावावर उपाय दहशतवाद निर्मुलन व्यापार ऊर्जा तसंच परस्पर संपर्कव्रद्धी आदी विषयांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आजच्या या परिषदेत भारत तिसऱ्यांदा ब्रिक्स देशांचं अध्यक्षपद स्वीकारणार असून प्ढच्या ब्रिक्स परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे सोपवण्यात येणार आहे ब्रिक्स समूहात भारतासह ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे प्णे पदवीधर मतदार संघातल्या रयत क्रांती संघटनेच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे काल रात्री सांगली इथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचा खोत यांचा प्रस्ताव माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळला आहे

त्यानिमित्त उघड्यावर शौचापासून मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबवण्याच्या सूचना राज्य शासनानं दिल्या आहेत